पालघर जिल्ह्याला कोरोना विषाण बरोबरच भकंपाचेही भय

यावरून साठी ओलांडलेल्या आणि मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज सल्याचंच स्पष्ट होतं

त्यामुळं पूण्याच्या ज्या भागात हे रुग्ण आढळले त्या शहरातल्या सर्व पेठांसह मध्यवर्ती भागाची नाकेबंदी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे

नेमका कोणता भाग आणि तो का सिल केला या बाबतची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आगामी वर्षभरासाठी खासदारांचं वेतन भत्ते आणि निवृत्तीवेतनात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून या संदर्भातला अध्यादेश काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केला पुढच्या दोन वर्षांसाठी खासदार निधीही वितरीत केला जाणार नाही अशी माहितीही जावडेकर यांनी दिली

विद्यापीठ समिती कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं विद्यापीठं महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचं नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आहे विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेऊन या सर्व परीक्षांचं नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती तयार करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल दिली सामंत यांनी काल यासंदर्भात राज्यातल्या सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला परीक्षांसंदर्भात विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सर्व परीक्षांच वेळापत्रक नव्यानं जाहीर केलं जाईल असंही सामंत यांनी संगितलं

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकये उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांच्याशी काल फोनवर चर्चा केली आता कर्नाटक सरकारने परवानगी दिल्यामुळे ही वाहतूक लगेच सुरू होणार आहे याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले

देशव्यापी टाळेबंदी उठल्यानंतर दोन्ही देवस्थानचे प्रमुख विश्वस्त तसंच दिंडी प्रमुखांशी चर्चा करून पालखी सोहळ्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आषाढी वारीबद्दल विभागीय प्रशासनाकडुन अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असंही आरफळकर म्हणाले आषाढी वारीत दरवर्षी लाखो वारकरी सहभागी होतात त्यामुळेच आगामी काही दिवसांत कोरोना प्रादूर्भावाची नेमकी परिस्थिती काय असेल यावरच सारं काही अवलंबून राहील असं त्यांनी सांगितलं महावीर दरवर्षी उत्साहात साजरी होणारी महावीर जयंती यंदा मात्र शोभायात्रा सामाजिक उपक्रम आणि मिरवणुकांविनाच साजरी झाली जेन मंदीरं स्थानकं कालही बंदच ठेवण्यात आली होती जेन बांधवांनी घरातच राहुन नवकार महामंत्राचा जप करणं पसंत केलं सत्यशोधक तबलिगी जमातीमुळे भारतात कोरोनाचा प्रार्द्भाव वाढल्याचं स्पष्ट झालं असून त्यांच्या या वर्तनामुळे धार्मिक तेढ वाढल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे तबलिगी जमातीनं सर्व भारतीयांची जाहीर माफी मागावी अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळानं एका पत्रकाद्वारे केली आहे मुस्लिम समुदायामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होण्यालाही तबलिगी जमातच कारणीभूत असल्याचा आरोप मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी या पत्रकात केला आहे सर्वच धर्माच्या लोकांनी आपले धार्मिक सण घराच्या चार भिंतीच्या आडच मर्यादित ठेवावेत असं आवाहनही तांबोळी यांनी केलं आहे यानंतर ऐकया आमच्या राज्यभरातल्या वार्ताहरांनी कोरोना संदर्भात पाठवलेल्या बातम्या थोडक्यात जालन्यातल्या दुखीनगर भागात काल पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला

नाशिकमध्ये काल आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेले आदेश लोक पाळत नसल्याचं प्रशासनानं कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे

पालघर भाजी मार्केट मध्ये सोशल डिस्टन्सिंग राहावं या साठी ते आर्यन मैदानावर लावण्यात आलं होतं

हा रुग्ण वसई विरार क्षेत्रातला होता

संचारबंदीत नागरिकांना आवश्यक ओषधांचा पुरवठा व्हावा यासाठी नाशिक मध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका सेवाभावी संस्थेच्या वतीनं विशेष व्यवस्था केली आहे नाशिकची अंजूमने हकीमी दाऊदी बोहरा टूस्ट गरजू रुग्णांना घरपोच औषधे प्रवून त्यांच्या वेदनेवर फुंकर घालत घालत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी व्यावसायिक वाद्यवृद निर्माता संघ आणि कलानिधी समिती यांच्या माध्यमातून ज्येष्ठ आणि गरजू कलावताना मोफत जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे काल काळाचौकी लालबाग परळ वरळी इथं कलावंतांच्या घरी जाऊन जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या टाळेबंदीत धुळे जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत

धळे शहरातील खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी मंदिरात चैत्र पौर्णिमेपासून सुरू होणारा यात्रोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे मदिर देखील भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे

शहरात विनाकारण गर्दी करू नका असं सांगूनही लोक ऐकत नाहीत म्हणून आता अकोला जिल्ह्यात पोलीसांनी अशा लोकांची वाहनं जप करायला सुरूवात केली आहे

देशव्यापी संचारबंदीत कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मागीलदारानं मद्यविक्री सुरू होती

जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत या दुकानांचं सील कायम राहणार आहे लातूर जिल्ह्यात उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयातही संशयित रुग्णांचे नमूने घेण्याची व्यवस्था आता सुरु झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय ढगे यांनी दिली हरियाणातुन लातूरमार्गे कर्नुलला जाणाऱ्या लोकाना निलंगा इथल्या प्रार्थनास्थळात आश्रय देणाऱ्यांविरुध्द पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे यवतमाळमध्ये तीन कोरोना बाधितांची चाचणी नकारात्मक आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे

हिंगोलीतल्या दोन संशयितांचे नमुने नकारात्मक आले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीकठिकाणच्या वार्ताहरांसह माध्री कुलकर्णी पुणे व्हेंटीलेटर भारतीय रेल्वेच्या कप्रथळा इथल्या कारखान्यानं जीवन या नावाघा अल्प खर्चातला व्हेंटिलेटर बनवला असून अंतिम मान्यतेसाठी तो भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे सादर केला आहे सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरात व्हेंटीलेटरचा तुटवडा भासत असताना हे उत्पादन खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला

राष्ट्र सर्वोपरी हा भारतीय जनता पक्षाचा मूलमंत्र आहे असं सांगून सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावं असं आवाहन त्यांनी केलं

सध्याच्या समस्येवर तातडीची उपाययोजना आणि त्यासाठी जिल्हा स्तरावर सूक्ष्म आराखडा तयार करण्यासाठी सर्व मंत्र्यांनी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनांच्या संपर्कात राहावं असं मोदी यांनी सांगितलं भकंप पालघर जिल्हा काल पुन्हा भूकंपाच्या धक्क्यानी हादरला

अनेकांनी यावेळी भीतीनं घराबाहेर पळ काढला सततच्या होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे

हवामान राज्याच्या सर्वच भौगोलिक विभागात काल कुठे ना कुठे थोडाफार पाऊस झाला आजही विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे राज्यातलं सर्वाधिक तापमान काल सलग तिसऱ्या दिवशी सोलापुरात नोंदवलं गेलं